अराजपत्रीत रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

नवी दिल्लीत झाले पुरस्कार वितरण राज्यात सर्वत्र नवरात्रोत्सवास भक्तीभावानं सुरुवात तूर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची विक्री रक्कम पणन महासंघाने तातडीने द्यावी असे स्पष्ट निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज मुंबईत दिले यंदाच्या हंगामातील मूग उडिद व सोयाबीनच्या हमीभावाने खरेदी संदर्भातील पूर्व नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ योगेश म्हसे वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सह सचिव सतीश सुपे नाफेडच्या श्रीमती भव्या आनंद उपस्थित होते कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या मालाचे पैसे तातडीने द्यावेत

योगेश म्हसे यांनी दिली

जोगेश्वरी येथे उभारण्यात आलेल्या केनोरिटा गारमेंट हब दालनाचे उद्राटन करताना ते मुंबईत् बोलत होते जोगेश्वरी परिसरात काही व्यापाऱ्यांनी हे दालन उभे केले आहे दालनामुळे मुंबईतील छोट्या मोठ्या उद्योगांना फायदा होणार आहे परवडणारी घरे बांधताना व्यापार देखील वाढवण्यावर भर देण्याची गरज आहे नवी मुंबई परिसरात दोनशे एकर भूखंड खुला होत असून या ठिकाणी सेवा क्षेत्राचा विस्तार होण्याची गरज आहे शिवाय मिठागराच्या खुल्या जमिनीवर गृहप्रकल्प होणार आहे येथील व्यापारी व्यावसायिकांनी अशा जमिनीवर उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असंही

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज औरंगाबाद क्रि जिल्हा आढावा बैठकीत दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील शासकीय योजना डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील कामांचा तालुकानिहाय आढावा घेतला जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगांवकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून जिल्हा परिषदेमार्फत चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आज सकाळी झालेल्या मोटार अपघातात दोघे ठार तर चौघे जण जखमी झाले मृतांपैकी एक जण पुण्याचा तर दुसरा जालन्याचा रहिवासी आहे झोपेमुळे चालकाचा मोटारीवरचा ताबा सुटून मोटार झाडावर आदळल्यानं हा अपघात झाला चौघा जखमींना रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने नवी दिल्लीतील हॉटेल अशोक मध्ये आयोजित कार्यक्रमात या मंत्रालयाचे सचिव राकेश श्रीवास्तव आणि निती आयोगाचे सदस्य डॉ विनोद कुमार पॉल यांच्या हस्ते पोषण माह पुरस्कारांचे वितरण करण्यात आले

राष्ट्रीय पोषण माह अभियानात उत्कृष्ट कार्यासाठी सर्वाधिक पाच वैयक्तिक पुरस्कार एकटया कोल्हापूर जिल्हयाला प्रदान करण्यात आले पन्हाळा तालुक्यातील माले येथील अंगणवाडी सेविका अनिता साळसकर कागल तालुक्यातील चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका संध्या चांदणे पन्हाळा तालुक्यातील केखले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पर्यवेक्षिका स्मिता चोपडे तसेच पन्हाळा तालुक्यातील माले उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका वैशाली शितोळे याच उपकेंद्रात कार्यरत आशा वर्कर शोभा लोहार यांना हे प्रस्कार मिळाले

गांडोळे येथील अंगणवाडी सेविका मंदा शिंदे आशा कार्यकर्त्या पुष्पा शिंदे आणि एएनएम कार्यकर्त्या लक्ष्मी गायकवाड यांनाही पुरस्कार देण्यात आला

आयुक्तांनी यावेळी लातूरवासियांना लातूर शहर महानगर पालिकेच्या वतीने पाणी जपून वापरायचं असं आवाहन केलं

यामुळे उन्हाळयात पाण्याची कमतरता जाणवणार नाही असंही ते म्हणाले

राज्य शासनाच्यावतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली

मुंबईत लवकरच होणा या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्काराचे स्वरुप आहे शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून राज्यभरात सुरुवात झाली

देवीच्या मंदिरात आज सकाळी साडेआठ वाजता पारंपरिक पद्धतीने तोफेची सलामी देत घटस्थापना करण्यात आली सातारा जिल्ह्यात द्रोच्या जागरास सुरुवात झाली असून प्रथेप्रमाणे प्रतापगडावरील भवानी माते मांढरगडावरील काळूबाईच्या अजिंक्यताऱ्यावरील मंगळाईच्या तसेच औंध येथील यमाईदेवीच्या मंदिरात विधीवत घटस्थापणा करण्यात आली

रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावरची भगवती आडिकऱ्याची महाकाली चिपळूणची विध्यवासिनी दाभोळची चंडिका तुरंबवची शारदादेवी अशा पुरातन मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करून उत्सवाला प्रारंभ झाला देवीच्या साडे तीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तशृंगी देवीची पूजा करून आज पहाटे नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आज जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते आज ही पूजा करण्यात आली

आशियाई बाजारपेठेत सकारात्मक स्थितीच्या पार्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज पुन्हा उसळी घेतली

मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरसरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे